आयुर्वेद देशातील एकोणीस नवीन अखिल भारतीय आयूर्विज्ञान संस्थांमध्ये आयूर्वेद विभाग उघडण्यात येतील असं आयूष मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं तिसऱ्या आयुर्वेद दिनाचं उद्घाटन करताना ते म्हणाले की श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या शंभर रुग्णालयांमध्ये आयूर्वेद विभाग सुरु करण्याचं काम यापूर्वीच सुरु झालं आहे गृह मंत्रालयानं सीमा सुरक्षा दल आणि अन्य निमलष्करी दलांच्या सात रुग्णालयांमध्ये आयूर्वेद विभाग उघडण्यास मंजुरी दिल्याचंही नाईक यांनी सांगितलं सार्वजनिक आरोग्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरकारनं यावर्षी अनेक पावलं उचलली असून अं संक्रामक रोगांचा प्रतिबंध यावरील राष्ट्रीय कार्यक्रमाची व्याप्ती सध्याच्या सहा राज्यांमधून आणखी राज्यांमध्ये वाढवण्याचा निर्णय झाला आहे असं ते म्हणाले नागरिकांमध्ये आयूर्वेदिक जीवनशैली अंगीकारण्याला चालना मिळावी म्हणून गेल्या तीन वर्षापासून धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंतीचा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो निरोगी व्यक्तींचं आरोग्य टिकवणं आणि रोगी व्यक्तीला आजारापासून मुक्त करणं हे आयूर्वेदाचं तत्व आहे अरिहंत भारताच्या नौदल सेवेतील अरिहंत या पाणब्र्डीनं आपली पहिली गस्त फेरी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरिहंतशी संबंधीत सर्वांचं अभिनंदन केलं आहे अरिहंतमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाची भर पडली असून सध्याच्या काळात अणुरोधक क्षमता असलेल्या यंत्रणेची नितांत आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नक्षल ओडिशात मलकानगिरी जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत विशेष कार्य गटाच्या जवानांनी पाच नक्षलवाद्यांना ठार केलं नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या या परिसरात सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे हायपरलप पूणे आणि मुंबई दरम्यान प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाला सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून राज्य शासनानं मान्यता दिली आहे स्वीस चॅलेंज पद्धतीनं या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या प्रकल्पामुळे दोन कोटींहन अधिक नागरिकांना फायदा होणार आहे

या प्रकल्पाला सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या परवानग्या लवकर मिळणार आहे याशिवाय शासनानं या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार सल्लागार यांची नियूक्ती करण्याची पण परवानगी दिली आहे

यामुळे बहुचर्चीत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्व स्तरातून प्रदृषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबतच आवाहन आणि सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळं पुणेकरांनी आजची नरक चतुर्दशीची पहाट प्रसन्न आणि आवाजविरहित अशी अनुभवली काही अपवाद वगळता न्यायालयाच्या निर्णयाचा समस्त पूणेकरांनी मान ठेवून आम्ही कायद्याचे राज्य मानतो यावरच शिक्कामोर्तब केलं पहाटे फटाके फोडण्याऐवजी शहरातील प्रमुख देवळात जाऊन देवदर्शन घेण पुणेकरांनी पसंत केले तसच ही मंगल पहाट अधिक सुरेल बनवण्यासाठी आयोजित कार्यक्रमांनाही पुणेकरांनी मोठ्या संख्येन हजेरी लावली

भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर नावाच्या या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर मिलिंद भोई

आणि त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च पूण्याच्या भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातनं आपण करत आहोत आणि दिवाळी आलेली आहे या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा या पार्वभूमीवर त्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांना आनंद लुटता यावा याच्यासाठी सर्व मुलं पुण्यामध्ये वास्तव्यास आणली आहेत आणि पृण्यातल्या वेगवेगळ्या कुटुंबात ही मुलं राहणार आहेत साधारणपणे ही आठ ते दहा दिवस ही मुलं पृण्यामध्ये राहून दिवाळी साजरी करणार आहेत आनंद लुटणार आहेत

मी सर्वांना आवाहन करतो की मुलांच्या पाठिशी आपण उभे राहूयात आणि पुन्हा त्यांनी आत्महत्या न करता त्याच्यातून अनेक चांगल्या प्रकारचे डॉक्टर इंजिनियर्स शास्त्रज्ञ आयएस आयपीएस ऑफिसर्स या मुलांमधून निर्माण व्हावेत

दिवाळी धन त्रयोदशीनिमित्त काल सोने चांदीची खरेदी करण्याचा दिवाळीतला मुहूर्त लोकांनी साधला

या किंमतीचं सावट काही प्रमाणात खरेदीवर पडलं होतं

वाघबारस दिवाळीचा सण सगळीकडे साजरा होत असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये खूप वैविध्य आहे इतस्त्र वसुबारस म्हणून साजरा होणारा सण अहमदनगरमधल्या अकोले तालुक्याच्या अतिर्द्गम भागात वाघबारस म्हणून साजरा करतात ऐकूया या बाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आदिवासी भागातील चालीरीती प्रमाणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वाघबारस वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस असल्यामळे आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे या आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानलं आहे या दिवशी गावाच्या वेशीवर असलेल्या वाघाच्या मंदिरात जाऊन त्याची मनोभावे पूजा केली जाते जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्याचं रक्षण व्हावं यासाठी वाघाला नैवद्यही दाखवला जातो संध्याकाळी गावातील सगळी गुरेढोर वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून त्याचं रक्षण कर असं मागण मागितलं जाते

आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदनगरहन मनोज सातपुते यांच्या सह माधवी कुलकर्णी पुणे मख्यमंत्री अवनी अवनी वाधिणीला ठार करण्याची घटना द्ःखद असून या प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी अवनीला ठार करणं हा ग्रन्हा होता अशी प्रतिक्रिया दिल्यासंदर्भात ते म्हणाले की कोणत्याही प्राणी प्रेमीघ्या भावना या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र असणं साहजिक आहे तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गांधी यांना अपूर्ण माहिती मिळाल्यामुळं त्यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं नाट्यपररूकार राज्य सरकारतफॅ दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे संस्कृती मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली तर तबला वादक विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे

या प्रस्कारांच्या वितरणाचा दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल सांगली अखिल महाराष्ट्र नाटय विद्यामंदिर समितीतफे रंगभूमी दिनी दिला जाणारा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना काल प्रदान करण्यात आला

मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी ज्येष्ठ अभिनेते राजन भिसे यावेळी उपस्थित होते

काकडे स्मृती प्रस्कार दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांना पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते काल सोलापूर इथं देण्यात आला पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावर निरगुडकर यांचं व्याख्यानंही याप्रसंगी झालं पाऊस सातारा शहर आणि तालुक्याच्या काही भागात काल मुसळधार पाउस झाला दिवाळीच्या ऐन खरेदीच्या दिवसात पाऊस पडत असल्याने व्यापारी वर्गाच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे वाशिम जिल्ह्याच्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या हा पाऊस खरिपातल्या तूर आणि कापसाला नुकसानकारक असला तरीही रब्बीच्या गहू हरभरा या पिकांना वरदान ठरणार आहे जालना जिल्ह्यातही काल काही वेळ पाऊस झाला द्राक्षवेली बहरत असताना अचानक झालेल्या वातावरणातील या बदलामुळे जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने काही झाडे ऊन्मळून पडली हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल पावसाच्या सरी पडल्या आजही काही भागात पावसाची शक्यता असून तापमानातही सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे